क्रशल कामगारांच्या आदान प्रदाना बाबत भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार अनेक दिवसांपासून चीनच्या बंदरात अडकलेल्या एम

भारत जपान भारतातील कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबाबत आज भारत आणि जपान यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला भारताच्या वतीनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव हर्ष वर्धन श्रींगला आणि जपानचे भारतातील राजदूत सुझुकी सातोशी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या या करारामुळे भारतातील कुशल कामगारांना जपानमध्ये कामासाठी जाण सुकर होणार आहे

जे कामगार जपानला जातील त्यांना तिथं प्रशिक्षणाची संधीही मिळणार आहे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांचा एक कृती गटही लवकरच स्थापन करण्यात येणार आहे डुडिया चाबाहार भारतानं इराणमधील चाबाहार बंदरासाठी अडीच कोटी डॉलर्स किमतीच्या दोन मोबाइल हार्बर क्रेन्स रवाना केल्या भारतानं इराणशी सहा क्रेन्स पुरवण्याचा करार केला आहे इटलीतील मार्गेरा बंदरावरून आज या क्रेन्स यशस्वीरीत्या चाबाहार बंदरावर उतरवण्यात आल्या

चाबाहार बंदर हे धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे बंदर असून भारताला आता मध्य आशियातील बाजारपेठांशी जोडणं शक्य होणार आहे असं बंदर जहाज आणि जलमार्ग मंत्री मनसुख मंदावीया यांनी म्हटलं आहे जगआनंद गेल्या अनेक दिवसांपासून चीनच्या बंदरात अडकलेली एम

जग आनंद ही भारतीय नौका कर्मचारी अदला बदलीसाठी आज जपानमध्ये पोहोचली

संबंधित कंपनीनं आज प्रसार भारती वृत्त सेवेला ही माहिती दिली भारत आणि चीनमध्ये याबाबत अनेकदा चर्चा आणि बैठका झाल्यानंतर चीननं दहा जानेवारीला या नौकेला जापानला जाण्यासाठी परवानगी दिली होती

नवी दिल्लीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते

हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे

या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांतही उपस्थित होते नायड् सर्व उद्योजक व्यावसायीकांनी जागरूकतेनं व्हिसल ब्लोईंग व्यवस्थेला प्रोत्साहन द्यावं अशी सूचना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केली आहे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या दीक्षांत समारभात ते आज बोलत होते उद्योग व्यवसाय क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदारी निबित करणं आवश्यक आहे सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण करण्याची आवश्यकता असून गैरप्रकार कमी करण्यसाठी व्यवस्थापन यंत्रणा विश्वासार्ह आणि सरळ असावी अशी अपेक्षाही नायडू यांनी व्यक्त केली व्यावसायिक प्रशासनात नैतिकता आणि जबाबदारी निश्वित करण्यासाठी तसंच अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी युवा कंपनी सचिवांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही नायडू यांनी यावेळी केलं

अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोरम नागालेंड आणि सिक्कीम या राज्यांच्या महसुलात जीएसटी तूट नाही

यामुळं नवीन प्रगत यूगाच्या आशा दिसू लागल्या आहेत

या वर्षात या साथीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक पातळीवर वैज्ञानिक माहिती आणि सेवा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे

लस वितरण निष्पक्ष आणि समान पद्धतीनं होत आहे याची खात्री करून घेणं महत्त्वाचे आहे सर्वांगीण आरोग्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाची भूमिका अत्यंत ठरते असंही डॉ हर्ष वर्धन यांनी नमूद केलं हर्ष वर्धन एम्स केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उभारण्यात आलेल्या बर्न्स आणि प्लास्टिक सर्जरी विभागाचे उद्घाटन केलं या वेळी बोलताना डॉ

या क्षेत्रात संशोधनाला चालना देण्यासाठी हा विभाग नवी दिशा देईल असा विश्वास डॉ

निशंक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे मध्यवर्ती व्यासपीठ मिळेल असं मत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी व्यक्त केलं ते आज नवी दिल्लीतील केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांशी बोलत होते या धोरणामुळं त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल आणि त्यांच्या अन्य आवडीनिवडींना प्रोत्साहन देईल या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मुल्यमापनाची यंत्रणा निर्माण होईल आणि त्यांना सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर बनवेल असंही निशंकम्हणाले

या महोत्सवातल्या आजच्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून एक्कावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आता खऱ्या अर्थानं रंगत भरू लागली आहे एकीकडे वेगवेगळ्या देशांतले चित्रपट दाखवले जात आहेत आणि त्याच वेळी दिग्दर्शक अभिनेत्यांशी गप्पा चर्चासत्रं याही गोष्टी सुरू आहेत यंदाचा महोत्सव ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी भरवला जात असल्यानं खास काही चर्चासत्रं ऑनलाइनसुद्धा प्रसारित केली जात आहेत आज प्रसिद्ध दिग्दर्शक राहल रवैल यांनी पन्नास ते सत्तरच्या दशकातल्या चित्रपटांची पद्धत या विषयावर मतं मांडली ते म्हणाले की सत्तरचं दशक हा हिंदी चित्रपटांसाठी सुवर्णकाळ होता याच काळात नवीन कल्पना नवीन प्रयोग आणि नवीन प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले प्राध्यापक मधू अप्सरा यांनी चित्रपट रसग्रहण या विभागात ध्वनी या विषयावर मतं मांडली भारतीय चित्रपटांच्या विभागात वीस लघु चित्रपटांचाही समावेश असून आज खिसा हा राज मोरे दिग्दर्शित लघुपट दाखवण्यात आला इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्या संघर्षाची मानवी बाजू मांडणारा टू हंड्रेड मीटर्स जर्मनीतल्या तरुण पिढीची मानसिकता दाखवणारा नेकेड ऍनिमल्स या चित्रपटांनी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं बासू चटर्जी यांना श्रद्वांजली म्हणून दाखवण्यात आलेल्या छोटी सी बात या चित्रपटानं जुन्या हिंदी चित्रपटांतल्या खुसखुशीत विनोदाचा पुन्हा एकदा अनुभव दिला

असा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी आज पुण्यात व्यक्त केला म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या विविध योजनांची जंत्रीच रीजीजू यांनी आपल्या भाषणातून मांडली ऐक्या याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

खेळाडुंचं योगदान कायम स्मरणात रहावं यासाठी आता क्रीडा प्राधिकरणाच्या अखत्यारीतील देशातल्या सर्व केंद्रांना खेळाडुंची नावं दिली जाणार आहे अशा विविध मुद्द्यांवर रीजीजू यांनी प्रकाश टाकला एवढ्यावरच न थांबता तळागाळातली गुणवत्ता हेरण्यासाठी टॉप्स ज्युनिअर मोहीमेचं जाळंही विस्तारलं जाणार आहे गुणवान खेळाडुंना पंचवीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं

हेच या प्रयत्नांचं फलित ठरणार आहे असा आशावादही क्रीडामंत्र्यांनी रुजवला

ममता बॅनर्जी पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आगामी विधानसभा निवडणूक पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याच्या नंदीग्राम मधून लढणार आहेत

ममता बॅनर्जी यांनी या आधीची विधानसभा निवडणूक कोलकाताच्या भवानीपूर मतदार संघातून लढवली होती दरम्यान कोलकाता इथं आज भारतीय जनता पार्टीतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली शुभेंदू अधिकारी या रॅलीचं नेतृत्व करत होते आसाम निवडणक आयोग आसाम विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाचं पथक सध्या तीन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहे आज या पथकानं गुवाहाटी इथं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली याआधीही निवडणूक आयोगाच्या एक पथकानं दिब्रगड आणि गुवाहाटीला भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता

विद्यार्थांनी शाळेत येण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असून शाळाही सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर सोबतच सर्व उपायांनी सज्ज आहेत शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना निर्जंतुकीकरण तसंच सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं अनिवार्य आहे

लदाख झंस्कार लदाखमध्ये आजपासून पहिला झंस्कार हिवाळी क्रीडा महोत्सव सुरू झाला आहे स्थानिक युवा पिढीला त्यांच्या कौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी देण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे

क्रिकेट ब्रिस्बेन क्रिकेट कसोटी रोमांचक अवस्थेत आली असताना पावसानं त्यावर पाणी ओतलं आहे

म्हणजेच प्रेसा वेळ मिळाला तर भारत विजयाचं लक्ष्य सहज साध्य करु शकतो पण आजचा दिवसाच्या उर्वरित वेळ पावसामुळं वाया गेला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरुकार